अनेक दिग्गजांचा पराभव भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत प्राप्त केलं असून तिच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे

औरंगाबाद मतदारसंघातून एमआयएम चे इम्तियाज जलील निवडून आले आहेत

भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे सुनील मेंढे विजयी झाले

भाजपाचे खासदार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना चंद्रपूर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला

विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळ्याची जागा कायम राखली आहे

हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान खासदार स्वाभिमानी शेतकरी संगटनेचे राजू शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला आहे

सोलापूर जिल्ह्यातिल माढा मतदारसंघात भाजपाचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत

राष्ट्रवादी कॉप्रेसनं शरद पवार यांचे नातू आणि अजीतदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देऊनही शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी मावळ मध्ये बाजी मारली आहे

वायव्य मुंबई मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राखण्यात गजानन कीर्तींकर यांना यश मिळालं आहे

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार नीतीन गडकरी नागपूर मतदारसंघातून विजयी झाले हेत

नंदुरबार मतदार संघात भाजपाच्या उमेदवार डॉ

नाशिक मतदार संघात शिवसेनेचे हेमंत गोडसे दुसऱ्यांदा विजयी झाले

परभणी मतदार संघात शिवसेनेचे संजय जाधव विजयी झाले

पुण्यात भाजपाचे गिरीश बापट विजयी झाले

रायगड मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसनं राखला

रामटेक मतदार संघाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही

रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे विजयी झाल्या

सातारा मतदारसंघ राखण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यशस्वी ठरले

ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे विजयी झाले

यवतमाळ वाशिम मतदार संघात शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्या

भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून पावणे पाच लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले भाजपाध्यक्ष अमित शहा गांधीनगर इथून विजयी झाले आहेत केंद्रीय मंत्री स्मृति इराणी अमेठी इथून विजयी झाल्या आहेत

गृह मंत्री राजनाथ सिंग लखनौ इथून महेश शर्मा गौतमबुद्ध नगरहून जनरल वी के सिंग गाजिबाद इथून मेनका गांधी सुलतानपुर इथून वरुण गांधी पीलिभित इथून तर हेमामालिनी मथुरा इथून निवडणूक जिंकले आहेत युपीए अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड इथून निवडणूक जिंकले आहेत